केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रशिक्षण केंद्र पूण्यात होणार

वैभव वैश्विक भारतीय वैज्ञानिक अर्थात वैभव या निवासी आणि अनिवासी भारतीय वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञांच्या जागतिक शिखर परिषदेचा नुकताच समारोप झाला सार्वत्रिक विकासाबाबत उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जगभरातील भारतीय संशोधकांचं कौशल्य आणि ज्ञानाचा लाभ धेऊन एक विस्तृत रूपरेषा या परिषदेत सुचवण्यात आली आहे जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या ऑनलाईन शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीला केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी तिचा समारोप झाला काल केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के विजय राघवन यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीने परषदेच्या फलनिष्पत्तीचा आढावा जाहीर केला

शिखर परिषदेतील कागदपत्रे आणि शिफारसी पुढील दिशानिर्देशांसाठी औपचारिकपणे सल्लागार समितीकडे आता सादर केल्या जातील

दहा लाखां व्यक्तींमगे आढळणारी भारतातली रुग्ण संख्या जगभरात सर्वात कमी आहे

उपचार सुरू सलेल्या रुग्णांचं प्रमाण आणि मृत्यू दर सातत्यानं घटत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढते आहे

यावेळी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांनीही काळ्या फिती बांधून काम करत सीमावासियांना पाठिंबा दर्शवला सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय होत आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हाताला काळी पट्टी लावून काम करीत आहोत असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना सांगितलं

बेळगाव कारवार निपाणीसह संयूक महाराष्ट्र हा आपला निर्धार आहे मराठी भाषक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही असा विश्वास उपमृख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणीजवळ काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मुंबईतही सीमा संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं काल काळा दिवस पाळण्यात आला श्रमदानातन पल गडचिरोली आदिवासीबहूल नक्षलग्रस्त आणि अविकसित भामरागड तालुक्यातील भुसेवाडा या गावच्या नागरिकांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता श्रमदानातून नाल्यावर पूल उभारला आहे बांबूपासून बनविलेल्या या पुलामुळे गावक यांसह कर्मचा यांचीही गैरसोय दूर झाली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मल्लमपोडूर ग्रामपंचायतींतर्गत येणारं भुसेवाडा गाव आदिवासीबह्ल पक्के रस्ते नाहीतच चारही बाजूनं जंगल गावाच्या अलीकडे एक नाला आहे बाराही महिने या नाल्यात पाणी असतं शिक्षक ग्रामसेवक तलाठी यांना गावात यायचं असेल तर आपली दुचाकी अलिकडेच ठेऊन मग नाला ओलांडून पुढे पायपिटीशिवाय गत्यंतर नव्हतं आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यायच म्हणजे कसरतीचच काम पावसाळ्यात तर पुरामुळे नाला ओलांडताच यायचा नाही नागरिक पूल बांधण्यासाठी शासन आणि प्रशासनाला विनंती करुन थकले अखेर ग्रामसेवक अविनाश गोरे यांनी लोकसहभागातून पूल बांधण्याची योजना आखली त्यासाठी त्यांनी ग्रामसभा बोलावली श्रमदानातुन बांबुचा पुल बांधण्याची कल्पना लोकांपुढे मांडली लोकांनी होकार दिला गावातील महिला आणि परुष पल बांधण्यासाठी राब लागले पाहतापाहता भसेवाड्याच्या नाल्यावर एक मजबूत पूल तयार झाला गाव करी ते राव न करी म्हणतात ते यालाच आकाशवाणी बातम्यांसाठी जयंत निमगडे गडचिरोली

मात्र आता विज्ञान वाणिज्य आणिकला या तिनही शाखांतील अकरावीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सूरू करता येईल यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना तासिकांचं वेळापत्रक आणि तपशील मोबाईल संदेश आणि इ मेलच्या माध्यमातून पाठवण्यात येतील

निवडणुक प्रशिक्षण केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रशिक्षण केंद्र पृण्यात होणार आहे यासाठी जागेचा शोध सुरू आहे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकतीच पुण्यात येऊन बावधन ताथवडे आणि वाघोली येथील जागांची पाहणी केल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्त संस्थेनं काल दिलेल्या बातमीत म्हटलं आहे हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रासह इतर चार राज्यांना उपयुक्त ठरेल या केंद्रामध्ये निवडणूक विषयक कामाची माहिती देणं अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे कासवाला पाय सिंधुदर्ग सिंध्रदूर्ग जिल्ह्यात तीन महिन्यापूर्वी वेंगूर्ला इथं सापडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे टर्टल सर्वायवल अलाईस या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय समुद्री कासवावरील कृत्रिम पाय बसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्या कासवाचा पुढचा डावा पाय पूर्ण तुटलेला होता तर मागचा उजवा पाय तुटून लोंबत होता कासवाची अशी अवस्था बघून नाथा वेगूलेकर यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदर्गचे अध्यक्ष अनिल गावडे आणि स्थानिक वनविभागाला संपर्क साधून तो कासव वनविभागाच्या मठ कार्यालयात तो जमा केला कोल्हापूर वनविभागाचे डॉ संतोष वाळवेकर यांनी या कासवावर उपचार केले कासवाच्या पुढच्या तुटलेल्या पायाच्या ठिकाणी कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे मागच्या पायाच्या मिरर इमेजचं मॉडेल कोल्हाप्र इथले चंद्रकांत हल्याल यांनी तयार केल त्यावरून कोल्हापूरचे कृष्णात पवार यांनी डेंटल मोल्ड बनवला कृष्णात पवार आणि प्रदीप कृभार यांनी सिलिकॉनचा कृत्रिम पाय तयार करून डॉ वाळवेकर यांनी तो कासवाला बसवला त्याची पाण्यात चाचणी घेतली आता कासव चांगल्या प्रकारे पाण्यात पोहायला लागले असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिंधुदर्ग कायदा बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल अशि घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल केली अमळनेरच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलाचं उद्घाटन आणि एरंडोल इथल्या पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते झालं

अनिल देशमख नंदरबार राज्यातील महिलांवरील अत्याचारांना पायबंद बसावा या हेतूनं विधिमंडळाच्या येत्या अधिवेशत तामिळनाड्च्या धर्तीवर दिशा कायदा पारीत केला जाणार असल्याची माहीतीही गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे ते काल नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात विष्णू नारायण मंदीराच्या पायाभरणी समारंभानंतर बोलत होते

हंडोरे नाशिक काँग्रेस पक्षाकडून आपल्याला आणि कार्यकर्त्यांना सतत डावललं जात असल्याचं सांगत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत काल नाशिकमध्ये दिले भविष्यात स्वतंत्र भीमशकी या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचे हंडोरे यांनी बातमीदारांना सांगितलं बैठक थोरात यवतपाळ नुकसानग्रस्त शेतक यांचे त्वरीत पंचनामे करून शेतक यांना वेळेत मदत देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल यवतमाळ इथं झालेल्या आढावा बैठकीत दिले

कबलायतदार सिंधदर्ग सिंधूदर्ग जिल्ह्यात चौकूळ गेळे आणि आंबोली इथले गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबूलायतदार गावकरांच्या जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावू त्यासाठी शासनस्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करू असं आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिलं आहे या भागात सावंतवाडी संस्थानाच्या काळात जमीन कसण्याच्या बोलीवर संस्थानिकांनी जमिनी दिल्या होत्या त्यांची कोणतीही लेखी नोंद नाही संस्थानं खालसा होऊन जमाना झाला पण या कबूलायतदारांचा प्रश्न सुटला नाही फेरपरिक्षा सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा ज्यांना तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे देता आली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत

धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे धारावीकरांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे सरकारनं पूनर्विकासाचा कालबद्ध कार्यक्रम तातडीनं जाहीर केला नाही तर तीन लाख धारावीकर रस्त्यावर उतरतील असा इशारा काल धारावीतील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला मदत पालघर पालघर जिल्ह्यातल्या अतिर्द्र्गम असलेल्या मोखाड्या इथल्या आदिवासींसाठी आरोहण संस्थेनं सिमेन्स कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून रुग्णवाहिका आणि आधूनिक शेतीची औजारे ऊपलब्ध करून दिली आहेत त्याचं लोकार्पण विधानसभेचे ऊपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते काल मोखाड्यात करण्यात आलं

हवामान कोकणात काल तुरळक ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित होताच पण तसा पाऊस काल पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी झाला हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील कमाल तापमान विदर्भात सरासरीपेक्षा जास्त तर इतरत्र सरासरीच्या आसपास आहे किमान तापमान कोकणात सरासरीपेक्षा जास्त असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्टात ते सरासरीपेक्षा कमी तर मराठवाडयात सरासरीच्या आसपास आहे

मात्र कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा स्रक्षित अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार